केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

याशिवाय पश्चिम बंगाल ओडिशा कर्नाटक मध्य प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांना मदत जाहीर झाली आहे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

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देत मागंदर्शक सूचनांचं पालन करून आनंदासह सुरक्षितता जपण्याचं आवाहन केलं आहे

एनसीबीनं अर्ज्ञन रामपालची मैत्रीण गॅब्रिएला हीची सलग दोन दिवस चौकशी केली

त्यांनी आज सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे औरंगाबाद जिल्ह्यातल्या पदवीधर मतदारांशी संवाद साधला

या निधीचे मागणीच्या पन्नास टक्क्यान्सार वितरण करण्यात आलं हा निधी संबधीत तालुकास्तरावरुन नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली